पंतप्रधान वाराणसी देशातले नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या वाराणसी दौऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना केला शेतकऱ्यांना केवळ बाजारपेठेच्या नव्या संधी उपलब्ध करणंच नाही तर बाजार व्यवस्था बळकट करणं हा देखील सरकारचा नव्या कृषी कायद्यांमागचा हेतू आहे असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं सरकार शुद्ध हेतूनं काम काम करत असल्याचं नमूद करत देशातले शेतकरी आत्मनिर्भर भारत अभियानाचं नेतृत्व करतील असं ते म्हणाले नव्या कृषी सुधारणांबाबत काही जण चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप करत त्यांनी यावेळी नव्या कृषी कायद्यांचा सविस्तर ऊहापोह केला पंतप्रधान मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघाच्या या एक दिवसाच्या दौऱ्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं

या रस्त्यामुळे वाराणशी प्रयागराज दरम्यानच्या प्रवासाचा वेळ एक तासानं कमी होणार आहे पंतप्रधानांनी आज काशी विश्र्वनाथ मंदिराला भेट देऊन तिथल्या मार्गिका प्रकल्पाची पाहणीही केली त्या नंतर ते देवदिवाळीनिमित्त गंगा नदीच्या काठावर आयोजित केलेल्या दीपोत्सव सोहळ्यासाठी रवाना झाले कार्तिक पौर्णिमेनिमित्त वारणसीतील गंगा नदीवरचे सगळे घाट पणत्यांनी उजळवण्यात आले आहेत मोदी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या दीपोत्सवाची सुरुवात झाली यावेळी त्यांनी या सोहळ्याला जमलेल्या वाराणसीवासीयांना संबोधित केलं उत्तरप्रदेशात काशी अयोध्या आणि प्रयागराज या तीन ठिकाणी पर्यटनाचा मोठ्या प्रमाणात विकास होण्यासाठी वाव असल्याचं ते म्हणाले आज प्रकाशपर्व म्हणजेच गुरू नानक देव यांची जयंती साजरी होत असल्यानं पंतप्रधानांनी गुरु नानक देवांच्या कार्याचं आपल्या भाषणात स्मरण केलं वाराणसीतल्या विविध मंदिरांची माहिती देणाऱ्या वेबपोर्टलचं तसंच गंगा नदीवरील क्रूझ सेवेचंही त्यांनी या दौऱ्यामध्ये उद्घाटन केलं

पुण्यातली जीनोव्हा बायोफार्मा तर हैदराबाद इथल्या बायोलॉजिकल ई आणि डॉ रेड्डीज या कंपन्यांच्या पथकांशी त्यांनी चर्चा केली कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी या कंपन्यांमधल्या तज्ञांनी केलेल्या प्रयत्नांची त्यांची प्रशंसा केली लस निर्मितीसाठीची विविध यंत्रणांच्या क्षमतेबाबत यावेळी चर्चा करण्यात आली या विषयाशी संबंधित अन्य विषयांवरही तज्ञांनी मतं आणि सूचना कराव्यात असं आवाहन पंतप्रधानांनी केलं तज्ञांनी कोरोनावरची लस आणि त्या संबंधित मुद्द्यांवर सामान्य जनतेला सोप्या भाषेत माहिती द्यावी असं ते म्हणाले या वेळी ज्या विविध लशींबाबत चर्चा झाली त्या सर्व चाचण्यांच्या विविध टप्प्यावर आहेत त्यांचे अहवाल आणि विस्तृत माहिती पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला येण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी या लस निर्मिती कंपन्यांना संपूर्ण सहकार्य करावं असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं पंतप्रधानांनी गेल्या शनिवारी झायडस बायोटेक पार्क भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूट इथं प्रत्यक्ष भेट देऊन लस उत्पादन प्रक्रियेची पाहणी देखील केली होती

आकाशवाणी बातम्यांसाठी दिल्लीहून आनंद कुमार यांच्यासह अकिंता नरवणेकर पुणे हर्षवर्धन मास्क आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी आज जुन्या दिल्ली रेल्वेस्थानकामध्ये मास्क आणि साबणांचं वाटप केलं कोरोना संकटाच्या काळात मास्क घालण आणि हात धुण्याचं महत्त्व त्यांनी या वेळी अधोरेखित केलं देशातील कोविडच्या सद्य परिस्थितीबद्दल बोलताना डॉ हर्षवर्धन यांनी भारतानं केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला भारताचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर जगात सर्वाधिक आहे

एससीओ शांघाय दहशतवादाला खतपाणी घालणारी ठिकाण त्याला पाठीशी घालणाऱ्या यंत्रणा आणि आर्थिक मदत करणारे गट नेस्तनाबूत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदे लागू करण्याकरता शांघाय सहकार्य संघटनेतल्या सदस्य देशांनी एकत्रित प्रयत्न करावेत असं आवाहन उपराष्ट्रपती एम

शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या प्रमुखांच्या परिषदेला दूर दृष्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना ते आज बोलत होते

काही राष्ट्र दहशतवादाचा वापर आपल्या धोरणाचा भाग म्हणून करतात ही अत्यंत चिंतेची बाब असून भारत सर्व आंतर राष्ट्रीय मंचांवरून दहशतवादाचा निषेध करत असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला सर्वच सीमेपलीकडून होणारा दहशतवाद ही या प्रदेशातल्या सर्वच देशांना भेडसावणारी चिंता असून दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे असं नायडू म्हणाले

तसंच कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याचं ते म्हणाले

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचं पालन करत आज देशात विविध ठिकाणी गुरुनानक यांची जयंती उत्साहाने साजरी झाली पंजाब हरियाणा आणि चंदीगडमध्ये गुरु नानक जयंती मोठ्या भक्ती आणि उत्साहात साजरी केली जात आहे देश परदेशातील भाविकांनी अमृतसर डेरा बाबा नानक आणि सुलतानपूर लोधी या गुरु नानक यांच्याशी संबंधित असलेल्या गुरुद्वारांमध्ये जाऊन दर्शन घेतलं

गुरु नानक यांच्याशी संबंधित विविध विकास प्रकल्पांची त्यांनी आज पायाभरणीही केली मेघालयमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या नियमांचं पालन करून गुरु नानक जयंती साजरी केली शिलोंगमध्ये शीख सेंटर श्री गुरुसिंग सभेने हा दिवस धार्मिक उत्साहात भाविकांसाठी लंगरचे आयोजन करून साजरा केला महाराष्ट्रात नांदेड इथं श्री सचखंड हुजूर साहिब गुरुद्वा यामध्ये या निमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तसंच दरबार साहिबला फुलांची सजावट करण्यात आली आहे आज प्जा प्रार्थना यासह गुरुद्वारा प्रशासनानं भाविकांसाठी विशेष लंगर प्रसादाची व्यवस्था केली होती मुंबईमध्ये गुरुद्वारांमधील धार्मिक विधी भाविकांना घरी बसून पाहता यावेत यासाठी ऑनलाइन उत्सव साजरा केला जात आहे यामध्ये भजन कीर्तन आणि भाषणांचा समावेश आहे

पस्तक प्रकाशन आज साजरी होत असलेली गुरूपूरब अर्थात गुरु नानक जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचे शीख धर्मासोबतच्या नातेसंबंध या विषयावरील पुस्तकाचं केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते प्रकाशन झालं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली इथं हा प्रकाशन समारंभ पार पडला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्यावतीनं हिंदी इंग्रजी आणि पंजाबी या तीन भाषांमध्ये हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे बाल स्नेही पोलीस स्टेशन महाराष्ट्रातलं पहिलं बालस्नेही पोलीस ठाणं पुण्यात तयार करण्यात आलं असून त्याचं उद्घाटन आज आय आय टी कानपूरचे संचालक अभय करंदीकर यांच्या हस्ते झालं पुणे पोलिसांनी होप फॉर चिल्ड्रेन फाउंडेशनच्या सहकार्यानं हा उपक्रम सुरू केला आहे ऐकूया या विषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून बाल गुन्हेगारी कायद्या नुसार बाल गुन्हेगारांना न्याय मिळावा यासाठी पोलीस स्थानक बाल स्नेही असावं त्यानुसार महाराष्ट्रातलं पहिलं बाल स्नेही पोलीस ठाणे पुण्यात सुरू करण्यात आले आहे पुणे पोलीस विभाग महिला बाल विकास विभाग आणि होप फॉर चिल्ड्रेन यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे पोलीस ठाणे सुरू करण्यात आले आहे याठिकाणी लहान मुलांसाठी खास कक्ष तयार करण्यात आला असून त्यामध्ये प्राणी फुल पक्षी अशी चित्र पण आहेत बाल गुन्हेगारांच्या समस्या तसच लहान मुलांवर अन्याय झाला असेल तर त्यांना मोकळे पणाने म्हणणं मांडता यावं अशी सुविधा या ठाण्यात आहे तसंच या ठिकाणी आवश्कतेनुसार तक्रार दाखल न करता लहान मुलांचं समुपदेशन केले जाणार आहे

बाल स्नेही पोलीस स्थानकात आलेली प्रत्येक तक्रार महिला बाल विकास विभागाच्या मदतीने सोडवली जाणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्वा वार्डे पुणे काश्मीर निवडणक जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात जिल्हा विकास मंडळाच्या अर्थात डीडीसीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकांसाठी तसंच सरपंच उपसरपंचपदाच्या पोटनिवडणुकांसाठी उद्या मतदान होणार आहे हे मतदान शांततेत आणि सुरळितपणे पार पडावं यादृष्टीनं सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त के

शर्मा यांनी आज सांगितलं

राज्य विधान परिषद महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे पुणे नागपूर आणि औरंगाबाद विभागात पदवीधर मतदार संघासाठी तर पुणे आणि अमरावती विभाग शिक्षक मतदार संघासाठी उद्या मतदान होणार आहे

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्यानं आरोग्यविषयक सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी प्रत्येक मतदान केंद्रावरही केली जाणार असून यावेळी प्रथमच प्रत्येक मतदान केंद्रावर स्वतंत्र वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे काश्मीर गोळीबार पाकिस्तानी सैन्यानं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत जम्मू आणि काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यातल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत असलेल्या शाहपूर भागात आज दुपारपासून अंदाधुंद गोळीबार तसंच तोफगोळ्यांचा मारा सुरू केला आहे सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सैन्य दलाच्या तुकड्यांकडून त्याला चोख प्रत्यत्तर देण्यात येत आहे अशी माहिती संरक्षण खात्याचे जनसंपर्क अधिकारी कर्नल देविंदर आनंद यांनी दिली या गोळीबारात जीवित अथवा मालमत्तेचं नुकसान झाल्याचं कुठलंही वृत्त नसल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार